विदर्भात तापमानात किंचित वाढ मात्र हवेत गारवा कायम

आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी सुट्टी राहील

आता पाच दिवसाचा आठवडा केल्याम्ळे म्ंबई आणि म्ंबई बाहेरील सर्व कार्यालयाना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे राज्यातील बालसंस्थांमधील म्लांचे कल्याण आणि प्नर्वसन करण्याकरिता राज्य बाल निधी निर्माण करण्यास आणि त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतृद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली राज्य शासन बाल न्याय अधिनियमांतर्गत बालकांचे कल्याण आणि प्र्नवसनाकरिता राज्यास योग्य वाटेल अशा नावाने निधी निर्माण करण्याबाबत तरतूद आहे

इतर मागासवर्गए सामाजिक आणि शैक्षणिक मागासप्रवर्गए विम्क्त जातीए भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या विभागाचे नाव आता बहजन कल्याण विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले जादूटोणाविरोधी कायदयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाधिक प्रचार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले

नवी दिल्लीत बहुमत मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निवड करण्यात आली केजरीवाल यांनी आज आपल्या ासकीय निवासस्थानी निवड झालेल्या आमदारांची बैठक घेतली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

तत्पूर्वी आज सकाळी केजरीवाल यांनी दिल्लीचे नायव राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली

अमेरिकेचे राट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीमुळं भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय पक्षीय संबंध अधिक मैत्रिपूर्ण होणार असल्याचं ट्विट केलं आहे

यामध्ये जर्मनी कॅनडा फ्रान्स न्युझीलंड मेक्सिको इटली अफगाणिस्तान ऑस्ट्रिया उझबेकिस्तान या देशांसह युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे श्रीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर लगेच ही चमू बारामुल्ला जिल्ह्यात भेटीसाठी जाणार होती मात्र वाईट हवामानामुळं हा दौरा उशिरानं सुरू होणार आहे या दौऱ्यात शि टमंडळ विविध उद्योजकांसह कौशल्यपूर्ण युवक गावांचे सरपंच आणि विविध नागरी संस्थांच्या सदस्यांना भेट देतील

भंडारा जिल्ह्यातील सर्व आठ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा जागतिक दर्जा राखून विकास करण्यात यावा अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिली त्यानुसार या आयटीआयमध्ये अत्याध्निक स्विधाए साहित्यए उपकरणेए दर्जेदार इमारत आणि अभ्यासक्रमांमध्ये कालान्रुप स्धारणा केल्या जाणं अपेक्षित आहे लाखणीए साकोलीए लाखांदूर यांसह जिल्ह्यातील आठही आयटीआयचा जागतिक दर्जा राख्न विकास करण्यास यावेळी विभागामार्फत संमती दर्शविण्यात आली कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना तसंच अभ्यासक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले कौशल्य विकास विभागाकडून चालविले जाणारे आयटीआयए विविध इंटर्नशिप कार्यक्रम यांमध्ये मोठी क्षमता असून राज्यातील बेरोजगारी संपविण्याच्या दृष्टीनं हा विभाग महत्वाची भूमिका बजावू शकतो असं नाना पटोले यावेळी म्हणाले

जिल्हा रुग्णालयेए बस तसंच रेल्वे स्थानक परिसरए शासकीय कार्यालयेए इ ठिकाणी शिवभोजन केंद्र स्रु करण्यात आली आहेत त्याम्ळे गरीब आणि गरज् लोकांनाए मज्रांना याचा लाभ घेणे शक्य झालं आहे

द्धाची जागेवर तपासणी करुन द्धाच्या दर्जाबाबत खात्री करणं मोबाईल व्हॅनम्ळे शक्य आहे यादवारे दूध भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसणार असल्याचेए पश् संवर्धन आणिद्ग्ध व्यवसाय विकास मंत्री स्निल केदार यांनी सांगितलं

मंबईतील महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्ग्याचे न्तनीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोदयोगए मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा मंंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज दिले

यावेळी दर्ग्याच्या नुतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले कोल्हापूर चित्रनगरीचा दर्जा उन्नत करून चित्रीकरणासाठी अधिकाधीक प्रतिसाद मिळावा याकरिता सोयीस्विधा उपलब्ध कराव्यातए अशी सूचना सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज मुंबईत दिली विधानभवनामध्ये झालेल्या बैठकीत राज्यमंत्री पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचा आढावा घेतला

देशपांडे कला अकादमीच्या माध्यमातून नॅशनल स्क्ल ऑफ ड्रामाश् च्या धर्तीवर महाराष्ट्र स्क्ल ऑफ ड्रामाश हा दोन वर्षांचा नाट्य अभ्यासक्रम स्रू करण्याचं प्रस्तावित असून पदवी आणि पदव्य्त्तर असा हा अभ्यासक्रम असेलए असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितलं

या अन्षंगाने महाराष्ट्र आणि ओडिशाची जोडी तयार करण्यात आली आहे या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईच्या वाशी स्थित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ओडिशातून आलेल्या प्राध्यापिका सौम्य सुधा पांडा आणि काही ओडिया विदयार्थ्यांनी आपल्या सहकारी विदयार्थ्यांना ओडिया भाषेच्या मूलभूत गोष्टींबद्दल जाण्न घेण्यास मदत केली प्राध्यापक आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांपासून ते या दोन राज्यातील नृत्य आणि कला प्रकार दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रमए चित्रपटांचे प्रदर्शन आणि या राज्यांतील ऐतिहासिक महत्त्वावर आधारित प्रश्न मंज्षा स्पर्धा अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे या दोन राज्याच्या सांस्कृतिक देवाण घेवाण यास हातभार लागत आहे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्या वर्षीचे उत्कृष्ट मराठी चित्रपट पाठविण्यात येतात मे महिन्यात होणाऱ्या कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी चित्रपट निवडण्यासाठी समिती निय्क्त करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशम्ख यांनी दिली सिंचन घोटाळचाप्रकरणी यवतमाळमध्ये सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारव्ह्याच्या महागाव कसवा मध्यम प्रकल्पात घोटाळा झाला असून कंत्राट घेतांना खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचं उघडकीस आलं आहे ताचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून कंत्राटदारासह पाटबंधारे विभागाच्या सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात पुण्याचा कंत्राटदार भास्कर माने आणि संजय काळभोर यांच्यासह पूर्व अर्इता पडताळणी समितीचे तत्कालीन मुख्य अभियंता मोहम्मद ीख अकोला पाटबंयारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता एस

कूळकर्णी गोसी खुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता ख

खोलापूरकर नाशिकचे अधीक्षक अभियंता प्र भ सोनवणे आणि यवतमाळचे तत्कालीन कार्यकालीन अभियंता आर

सोनटक्के या पाच जणांविरूद्ध विविध कलमांन्वये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालू आठवड्यात तापमानात किंचित वाढ झाली असली तरी अद्याप हवेत गारवा कायम आहे येणाऱ्या आठवड्यात नागपूर आणि आजूबाजूच्या आकाश अंशतः अभ्राच्छादित राहणार असून हवामान मात्र मुख्यतः कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

विदर्भातील वहृतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात सरासरी एक अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे